विकासाच्या मार्गावर देश अग्रेसर व्हावा यासाठी शास्त्रज्ञांनी नावीन्य पेटंट उत्पादन आणि समृद्धी या चत्रःसूत्रीवर मार्गक्रमण करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज बंगळ्रु इथं एकशे साताव्या इंडियन सायन्स काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते भारतीय विज्ञान तंत्रज्ञान आणि नावीन्यता याची चित्र बदलण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या यशावरच भारताच्या विकासाचं स्वप्न अवलंबून असल्याचं पंतप्रधान म्हणाले

विज्ञान तंत्रज्ञानः ग्रामीण विकास हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे

दरम्यान केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी आज राजस्थानातल्या जोधपूर इथं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रस्तिकेविषयी जनजागृती अभियानाला प्रारंभ केला या अभियानात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीत भाजपाध्यक्ष जे

वइडा गास्तियाबाद इथं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लखनऊ इथं तर केंद्रीय मंत्री वितीन गडकरी नागपुरात सहभागी होतील संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी कालबद्ध शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सर्व दलांच्या प्रमुखांना दिले आहेत पदभार स्वीकारल्यानंतर रावत यांनी काल एकात्मिक संरक्षण दल म्ख्यालयातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावाअशा सूचना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज मुंबईत दिले तसंच शहरे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये नागरिकांना आनंद देणारी सुंदर उद्याने निर्माण करावीत असेही त्यांनी सांगितले

ठाकरे यांनी राज्यातील महानगरपालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला शेतकऱ्यांना कर्जम्रुक्त करताना कुठलीही अट नको त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही सन्मानाने कर्जमुक्तीचा लाभ मिळावा याकरिता महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जम्क्ती योजना आखली आहे योजना राबविताना महसूल यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे असे निर्देश मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज मुंबई इथं दिले महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला कर्जमुक्तीची ही महत्वाकांक्षी योजना आणली असून योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे काम क्षेत्रिय यंत्रणेचे आहे दिलेल्या वेळापत्रकानुसार ही योजना पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले यावेळी म्ख्यमंत्र्यांनी शिवभोजन योजनेचा आढावा घेतला

नागरिकता सुधारणा कायदा नागरिकत्व बहाल करण्यासाठी आहे ते कादून घेण्यासाठी नाही असं केंद्रीय अर्धराज्य मंत्री अबुराण ठाकूर यांनी म्हटलं आहे ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते शेजारील राष्ट्रांमध्ये अल्पसंख्यांक नागरिकांना धर्माच्या आधारावर अपमानकारक वागणूक देण्यात येत असल्याचा उल्लेख करुन व्यकूर म्हणाते की काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सामान्यांना गोंधळात यकून मतांचं राजकारण करित देशातील शांततेचा अंग केला आहे यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरवार टीका करित निर्वासितांच्या छवण्यांचा काँग्रेस चुकीच्या पद्धतीनं प्रसार करत असल्याचं सांगितलं वास्तविक पाहता काँग्रेसच्याच कार्यकाळात हा कायदा अस्तित्वात आला होता मात्र त्याची अंमलबजावणी आता होत आहे तरीही काँग्रेस या कायद्याला विरोध करीत असल्याविषयी ठाकूर यांनी खंत स्यक्त केली या कायद्याच्या माध्यमातून शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देवूब बेहरू लियाकत करारातील चुकीची दुरूस्ती करत असल्याचं ठवूर म्हणाले

गोसीखूर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेव्न धोरणात्मक बाबीवर निर्णय घेण्यात येईल असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगीतलं विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित भंडारा गोंदिया जिल्ह्यातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते

शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीकोनातून या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले गेल्या काळातील अवेळी पाऊस आणि आताही गारपीटीनं अमरावतीसह विदर्भातील कापूस तूर आणि फळबागांचं नुकसान झाले आहे या भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी दोन दिवसांत नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी कृषि विभागाला दिल्या अमरावती जिल्ह्यात दोन दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तसंच गारपीट झाली तूर कांद्याचे रोप हरभरा हळद केळी संत्रा विकासासही या पावसाचा तडाखा बसला एकीकडे अवकाळी पाऊस आणि जिल्हा थंडीनं गारठला असताना थंडीची तीव्रता वाढल्यानं कपाशी त्रीला सर्वाधिक फटका बसला आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तिवसा वरुड अचलपूर अंजनगाव सुर्जी धामणगाव रेल्वे आणि दर्यापुर तालुक्यातील तंत्रावर सुद्धा अवकाळी पावसाची नैसर्गिक आपती आली आहे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आज पार पडलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आदिवासी विद्यार्थी संघाच्या महाआघाडीने बाजी मारली त्यानुसार अध्यक्षपदी आविसचे अजय कंकडालवार तर उपाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे मनोहर पाटील पोरेटी विजयी झाले

आसामच्या क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक ओंकार केडीया आणि सामाजिक कल्याण विभागाचे सचिव हेमेन दास यांनी आकाशवाणीच्या टॉक शो मध्ये ही माहिती दिली

आज सकाळी सावंत यांचं पार्थिव कराड इथं आणण्यात आले याठिकाणी जमलेल्या जमावानं त्यांना आदरांजली अर्पण केली आज सकाळी नागपूरव्या प्रेस क्लब इथं सायबर सेफ वुमन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं समाजमाध्यमं वापरताना कशाप्रकारची दक्षता घ्यावी तसंच महिलांची स्रुरक्षा त्यांनी स्वतःहा कशी करावी याबद्दल तज्ञांनी मार्गदर्शन केलं

महानगर आय्क्त तथा नासुप्र सभापती शीतल तेली उगले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो रजनीश कुमार शुक्ल होते सतत सजगता हाच सुरक्षिततेचा उपाय आहे

अमरावती शहर पोलीस आणि सायबर सेलतर्फे जिल्हा माहिती कार्यालय आणि विविध संस्थांच्या सहकार्यानं सायबर सेफ व्मेन या मोहिमेत कार्यशाळेच्या उद्वाटन प्रसंगी ते बोलत होते